सर्वसामान्य नागरिकांनी आणि वारक यांनी या कालावधीत पंढरपुरात येऊ नये असं आवाहन प्रशासनानं आज पत्रकार परिषदेत केलं प्रथेप्रमाणे विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे त्याकरता मुख्यमंत्र्यांच कुटुंब जिल्हा पालकमत्र्याच कुटुंब मंदिर समिती आणि सल्लागार समिती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नसेल मुख्यमंत्री उद्घव ठाकरे सपत्निक पूजा करतील आणि जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे त्यावेळी उपस्थित असतील ज्यांना पंढरपुरातून दुस या गावात जायचं आहे त्यांनी इतर मार्गांचा वापर करावा असंही आवाहन पोलिसांनी केलं आहे

राज्यातल्या सहकारी साखर कारखाना महासंघाचव्रिध्यक्ष जयप्रकाश दांड्यप्रिकर यांनी ही माहिती दिली

प्ण्यात आज अलका टॉकीज चौकात काँग्रस्तिया कार्यकर्त्यांनी प्रदस्तिध्यक्ष बाळासाहह थोरात यांच्या नसुव्वात आंदोलन केलि सरकारनं इंधनाचद्विर कमी करावतीअशी मागणी यावळी करण्यात आली

यावळी काँग्रस्तिया कार्यकर्त्यांनी दरवाढीविरोधातलकलक झळकावत केंद्र सरकारचा निषधीकला पालकमंत्री यशोमती ठाकूरही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ जिल्हा काँग्रस्त समितीच िक्वानत्त जिहिदास पाटील यांच्या नक्विवाखाली धरणं आंदोलन झालं परभणीत काँग्रस्तिया कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंधन दरवाढी विरोधात घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषघिकलि

आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत मंडळाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर सनयम भारद्वाज यांनी ही माहिती दिली प्रत्येक विद्यार्थ्याच्या कामगिरीचं मूल्यमापन काळजीपूर्वक केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं दहावी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंडळानं नुकताच घेतला राष्ट्रीय सांख्यिकी दिवस आज पाळण्यात येत आहे थोर अर्थ आणि सांख्यिकी तज्ञ प्राध्यापक प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या या क्षेत्रातल्या योगदानाच्या सन्मानार्थ हा दिवस पाळला जातो माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर तसंच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी प्राध्यापक महालनोबिस यांना ट्विटरवर आदरांजली वाहिली आहे राष्ट्रीय सांख्यिकी दिनानिमित्त आज एका वेबिनारचं आयोजन करण्यात आलं आहे केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अमलबजावणी मंत्री राव इंद्रजित सिंग नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार तसंच प्रधानमंत्र्यांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष बिबेक देबरॉय त्यात भाग घेणार आहेत यंदाच्या सांख्यिकी दिनाची संकल्पना उत्तम आरोग्य स्वास्थ्य आणि लैंगिक समानता असं आहे राज्यात पोलिसांच्या आठ हजार पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आह गुहमंत्री अनिल दक्षमुख यांनी काल कोल्हापूरमध्याही माहिती दिली कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्बभूमीवर रखडलल्खा या भरतीसाठी उमद्ववारांनी अर्ज दाखल कलिखिसून संसर्ग नियंत्रणात यत्तीच ही प्रक्रिया राबवली जाईल असं दश्रमुख यांनी सांगितलं

मित्र नवत्तिज्ञान सुसंवादी प्रमाणित आणि व्यवहार्य आहक्का याचा दखील साकल्यान विचार करणं आवश्यक असल्याचं मत राज्यपालांनी व्यक्त केले

पूर्णा मानवत तालुक्यात चांगला पाऊस झाला गंगाखही शहरासह परिसरातल्या काही भागात काल दूपारी पाऊस झाला पूर्णा नांदही रस्त्यावरच्या गौर नजीक पुलाचं काम सुरु असून पर्यायी रस्त्यावरही पावसाचं पाणी साचल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती हिंगोली जिल्ह्यात काल सलग तिसऱ्या दिवशी चांगला पाऊस झाला